आज दिवसभरासाठी तहकूब

करण्याच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंज्री

आलं असल्याचं अर्थमंत्री अरूण जेटली यांचं प्रतिपादन आणि म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंतप्रधान आवास योजनेच्या लाभाथ्र्यांशी लोकसंवाद

अण्णा द्रमुक आणि द्रमुक पक्षाच्या सदस्यांनी कावेरी प्रश्नावरून वारंवार केलेल्या गदारोळामुळं राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं

राफेल विमान सौदा आणि इतर काही मूद्यांवरून झालेल्या गदारोळाम्ळं लोकसभेचं कामकाज देखील आज मध्यंतरानंतर दोनदा स्थगित करावं लागलं पंतप्रधान उज्वला योजनेनं स्वयंपाकाच्या सहा कोटी गॅस जोडण्या देण्याचा टप्पा गाठला आहे आज उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते जस्मिना खातून या महिलेला गॅस जोडणी प्रदान करून सहा कोटीचा टप्पा पूर्ण झाला पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यावेळी उपस्थित होते या योजनेअंतर्गत आणखी काही लाभार्थ्यांनाही गॅस जोडण्या देण्यात आल्या समाजातल्या सर्व गरीबापर्यंत योजनांचा लाभ पोहोचायला हवा हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान उज्वला गॅस योजनेदवारे प्रयत्न करण्यात येत आहेत या योजनेमुळे आरोग्य आणि पर्यावरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत होण्याबरोबरच महिला सबलीकरणाचं उद्दिष्टही साध्य होत असल्याचं उपराष्ट्रपती म्हणाले शांततापूर्ण मार्गानं झालेली ही क्रांतीच आहे असे मत त्यांनी व्यक्त केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिफॉर्म परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म यासाठी आवाहन केलं पंतप्रधान उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून जनतेच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयानं दमदार पाऊल उचलल्याचं ते म्हणाले सहा कोटी गॅस जोडण्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालय आणि तेल विपणन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली

बँक ऑफ बडोदा विजया बँक आणि देना बँक यांचं बँक ऑफ बडोदा मध्ये विलिनीकरण करण्याच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे अशा प्रकारचं सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं हे पहिलं विलिनीकरण असून याम्ळं ही देशातील द्दसरी सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक ठरणार आहे जागतिक स्तरावर याचं विशेष महत्व असून विविध स्तरावरील आर्थिक व्यवस्थांना यामुळं पाठबळ मिळणार आहे विस्तारित शाखा किमान जमा राशी आणि बँकांच्या उपशाखांमुळे वर्तमान खातेधारकांना लाभ होणार असून नविन खातेदार जोडल्या जाऊ शकतील यामुळं कार्यान्वयन अधिक सोपं होणार असून विविध बँकिंग उत्पादनं आणि योजना एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत

मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा आणि मोठया संख्येनं नागरिकांनी मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा याकरीता निवडणुक विभागामार्फत मतदान यंत्र आणि व्ही व्ही पॅटची प्रात्यक्षिक जिल्हयातील प्रत्येक मतदान केंद्रावर दाखविण्यात येणार आहे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये चंद्रपूर जिल्हयात प्रथमतच मतदान यंत्रासोबत व्ही व्ही पॅटचा वापर करण्यात येणार आहे या वर्षात होणाऱ्या निवडण्कीकरिता वापरण्यात येणारी मतदान यंत्रे आणि व्ही व्ही

प्रतिवर्षी राज्य सरकारतर्फे तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या एका ज्येष्ठ कलाकाराला जीवनगौरव प्रस्कार देऊन सन्मानित करण्यात येते

केंद्र सरकारच्या आय्ष्यमान भारत या योजनेम्ळं आरोग्यक्षेत्रात मोठं स्थित्यंतर घड़न आलं असल्यांच प्रतिपादन अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केलं आहे

या मोहिमेबाबत जागरूकता वाढल्यानंतर येत्या काही वर्षांमध्ये प्रतिवर्ष जवळपास एक कोटी पेक्षा जास्त कृटुंबांना या मोहिमेचा लाभ होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आयष्यमान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजना सुरू केली दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला उपचारांसाठी उपचारांसाठी पाच लाख रूपये उपलब्ध करून देण्याचं तसंच दारिद्र रेषेखालील दहा कोटी पेक्षा जास्त कुटुंबांना याचा लाभ मिळवून देण्याचा या योजनेचं उद्दिष्ट आहे

त्यामुळे घरकल मिळाल्याच्या आनंदासोबतच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधता आल्यामुळे लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं

यावेळी फडणवीस यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधत घरकल मंजूर झाल्यापासून ते घरकल पूर्ण झाल्यानंतरचा अनुभव जाणून घेतला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला आणि खऱ्या अर्थानं हॅपी होमचे स्वप्न पूर्ण झालं अशी प्रतिक्रिया आशा नागेश जांगजोड यांनी आज अमरावती इथं आयोजित लोकसंवाद मध्ये व्यक्त केली तर वर्धा इथल्या आरती कोट्टेवार आणि गडचिरोली जिल्ह्यातील फुलेवाडा इथल्या जावेद शेख यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधताना रेती मिळण्यास अडचणी येत असल्याच सांगितलं त्यावर फडणवीस यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या बांधकामासाठी पाच ब्रासपर्यंत रेती मोफत देण्याची घोषणा केली तसंच यासंबंधी सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना सूचना देण्यात येणार असल्याचंही सांगितलं दरम्यान चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या लाभार्थ्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली विदयार्थी दशेत झालेले संस्कार हे विदयाश्र्यांना भविष्यातील जबाबदार नागरिक बनवण्यात कारणीभूत ठरतात समाजात काय चांगले आणि काय वाईट याची त्यांना किशोरवयापासून ओळख व्हावी पोलीस आपले मित्र आहेत ही भावना त्यांच्यामध्ये रूजावी या उद्देशानं नागपूरचे पोलीस आय्क्त डॉ भूषणक्मार उपाध्याय यांनी छात्र पोलीस हा नवीन उपक्रम आजपासून सुरू केला आहे गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी गुन्हा घडूच नये यासाठी प्रयत्न होणे गरजेचं आहे प्रत्येक नागरिक हा साध्या वेशातील पोलीसच आहे ही संकल्पना विद्यार्थी दशेपासून मुलांच्या मनात रूजल्यास भविष्यात गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी फारच उपय्क्त ठरेल असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात खेलो इंडिया स्पर्धेसाठी विद्यार्थ्यानी बनविलेल्या एपचं अनावरण करण्यात आलं तसंच खेलो इंडिया स्पर्धेसाठी खास बनविण्यात आलेल्या टी व्ही सी आणि जिंगलचंही अनावरण यावेळी करण्यात आलं यावेळी शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान फडणवीस यांनी खेलो इंडियाच्या महाराष्ट्र संघास शभेच्छा दिल्या